राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी झाला अशा वस्ती वाड्यांना आता नवीन नावे देण्यात येतील

शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय अकोला यवतमाळ लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या

देण्यात आली

विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं होणार असल्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं राज्य शासनानं काज उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे

यासंबधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला विशेषतः कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे राज्यातील काजू उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून जीएसटी परतावा मिळण्याची मागणी केली होती

काजू प्रक्रिया उदयोग घटकाने काजूच्या विक्रीवर देय राज्य वस्तू आणि सेवा कराबाबत संबंधित राज्यकर सह आय्क्तांनी भरलेल्या कराचे प्रावे तपासून तसं प्रमाणपत्रं देणं आवश्यक आहे हवामान बदलांबाबत चर्चा करण्यासाठी भारत गंभीर असून त्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका उच्च स्तरीय आंतर मंत्रालयीन समितीची स्थापना केली आहे या समितीचा उददेश हवामान बदलांच्या मुदददयांवर समन्वयित प्रतिसाद निर्माण करणं हा आहे या समितीच्या कामामुळे भारत त्याच्या राष्ट्रीय निर्धारीत योगदानासह पॅरिस कराराअंतर्गतच्या त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे हे स्निश्चित होईल चौदा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या समितीचे सदस्य म्हणून काम करतील हवामान बदलांच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या तसेच दवि पक्षीय संस्थांच्या योगदानाची दखल घेईल आणि त्यांचे हवामानसंबंधी कार्य राष्ट्रीय प्राधान्यांना सुयोग्य करण्यासाठी मार्गदर्शन करेल

कोरोना रोगाची साथ आणि तिचा मुकाबला करण्यासाठी घातलेले निर्बंध यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काहीसा विपरीत परिणाम झाला होता मात्र आता अर्थव्यवस्था पृन्हा रुळावर येत असल्याचं हे निदर्शक असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे देशात मलेरिया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे

साथीच्या रोगांचं मोठं प्रमाण असणाऱ्या देशांचं सर्वेक्षण करून जागतिक आरोग्य संघटनेनं हा अहवाल जारी केला आहे

प्रतिबंधित क्षेत्रातल्या बाजारपेठा बंदच राहणार आहेत प्रतिबंध नसलेल्या क्षेत्रामधल्या घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही प्रकारच्या बाजारांमध्ये कोविडबाबत वेळोवेळी जारी केलेल्या सावधगिरीच्या सूचनांचं कटाक्षाने पालन केलं जावं असं आरोग्य मंत्रालयानं म्हटले आहे एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पना साकारण्यासाठी उतर प्रदेशमधल्या नोएडा इथं फिल्मसिटी स्थापन करण्याचा विचार असल्याचं उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आपण कोणत्याही राज्याच्या विकासाला बाधा आणत नसुन यामुळे देशाची अर्थव्यस्था मजबृत व्हायला मदत होईल आपल्या राज्यात चांगली कायदेव्यवस्था सामाजिक सुरक्षा निर्माण केली जात आहे असंही ते म्हणाले योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर असून आज त्यांनी चित्रपटनिर्माते तसंच अभिनेत्यांशी चर्चा केली

स्वयंसेवी संस्था शासकीय यंत्रणेतले सर्व घटक यांनी त्यांच्या स्तरावर प्ढाकार घेऊन नियमांचं पालन करुन रक्तदान शिबिरं आयोजित करावीत थोर व्यक्तींच्या जयंती पृण्यतिथी आणि इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरं आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे

शिंगणे यांनी मुंबई आणि ठाणे इथल्या रक्तपेढीच्या प्रतिनिधी यांची तातडीनं बैठक घेतली

कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशानं महत्वाचा टप्पा गाठला आहे गेल्या पंचवीस दिवसांमध्ये दररोज नवीन रुग्णांची संख्या पन्नास हजारांपेक्षा कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे

महिलाना गोधडी शिवण्याच प्रशिक्षण ही दिल

या गोधडीची विक्री आता अमॅझोन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन केली जाणार आहे असं प्रशिक्षक मधवंती मोहन यांनी सांगितलं

कोविड रुग्णांना ऑक्सिजनचा प्रवठा तातडीनं व्हावा यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैदयकीय महाविदयालयात ऑक्सीजन टँक उभारण्याचं काम यदधपातळीवर सुरू आहे

पालघर जिल्ह्यातल्या वाढवण गावात बंदर प्रकल्प जाहीर झालेला असून त्या अन्षंगानं बंदर बनवण्याचं काम जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट मार्फत करण्यात येतयं

एन पी टी मार्फत जमिनीवरील आणि पाण्यातल्या सर्वेक्षणाचं काम चालू करण्यात आलं

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळण तालुक्यातल्या असुर्डे धरणात आज सकाळी एका महिलेसह दोन म्लांचे मृतदेह आढळले हे सर्वजण एकाच घरातले असून काल धरण परिसरात जळाऊ लाकडं आणण्यासाठी गेले होते ते घरी परतले नाहीत म्हणून आज सकाळी ग्रामस्थांनी त्यांचा शोध सूरू केल्यावर त्यांचे मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळले हा अपघात आहे की आत्महत्येचा प्रकार आहे याबाबतचा तपास चिपळ्ण पोलीस करत आहेत

या मालिकेनंतर दोन्ही संघात टी ट्वेंटी तसंच कसोटी क्रिकेट मालिका होणार असून पहिला टी ट्वेंटी सामना परवा होणार आहे चक्रीवादळ बरेवी आज रात्री श्रीलंकेच्या त्रीकोमाली भागाला धडकण्याची अपेक्षा आहे परवा पहाटे ते तामिळनाडू किनारपट्टीवर पोहोचेल

आपती व्यवस्थापन दल यासाठी सज्ज असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे दरम्यान येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पूणे वेधशाळेचा अंदाज आहे